विधानसभेची मुदत उद्या संपत असल्यानं राजकीय हालचाली सुरु आहेत भाजपाच्या शिष्टमंडळानं काल राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेऊन एकंदर राजकीय स्थितीची माहिती त्यांना दिली भाजपा आणि शिवसेना यांच्यात सरकार स्थापनेसाठी युती व्हायला जास्त वेळ लागत असल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नंतर बातमीदारांशी बोलताना मान्य केलं मात्र येणाऱ्या सरकारचं नेतृत्व देवेंद्र फडनवीस करतील असा विक्षास त्यांनी व्यक्त केला दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्रीपदावावत शिवसेनेची भूमिका ठाम असल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल वार्ताहर परिषदेत पुन्हा सांगितलं शिवसेना अध्यक्ष उद्वव ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेतली त्यात उद्धव ठाकर जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं सर्व आमदारांनी एकमुखानं सांगितलं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असं राऊत म्हणाले राज्यातल्या जनतेनं महायुतीला जनादेश दिला असताना भाजपा सरकार स्थापनेसाठी दावा का करत नाही असा सवाल त्यांनी केला गुंतवणकीसाठी भारत हा आता सर्वाधिक पसंतीचा देश झाला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते काल हिमाचल प्रदेशात धरमशाला धिं आयोजित जागतिक गुंतवणूकदारांच्या परिषदेत बोलत होते

गुंतवणूकदारांसाठी अनुकूल वातावरण पुरवण्यासाठी आता राज्यांमधे स्पर्धा सुरु आहे या निरोगी स्पर्धेमुळे जागतिक मंचांवरही आपल्या उद्योगांची स्पर्धाक्षमता वाढणार आहे असं मोदी म्हणाले

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज हिमाचल प्रदेशातल्या धरमशाळा ध्वें जागतिक गुंतवणूक परिषदेच्या समारोपसत्राला संबोधित करतील या परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या हस्ते काल झालं राज्यात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याकरता हिमाचल प्रदेश सरकारनं या परिषदेचं आयोजन केलं आहे कर्तारपूर यात्रेकरुनां पारपत्र बाळगणं अनिवार्य असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी सांगितलं ते काल नवी दिल्ली डें बातमीदाराधी बोलत होते पाकिस्तानातून यासंदर्भात येणा या उलटसुलट बातम्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे कर्तारपूर कॉरिडॉर विषयी पाकिस्तानच्या सरकारी व्हीडिओत खालिस्तानी फुटीखादी जनॅल भिंद्रनवाले याचं चित्रण केल्याबद्दल भारतानं तीव्र निषेध नोंदवला आहे अशी माहिती त्यांनी दिली

केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किसन रेङ्डी यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे

त्यांनी या परिषदेत चार कलमी उपाय सुचवले आहे तसंच वित्तीय कृती दलाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलं आहे नो मनी फॉर टेरर या परिषदेचं आयोजन पुढच्या वर्षी भारत करणार असल्याचं घोषणा रेङ्डी यांनी केली संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल शेख खलिफा बिन झायेद अल नह्यान यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे दूरदृष्टी आणि धडाडी असलेल्या खलिफांच्या नेतृत्वाखाली भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यातली मैत्री तसंच व्यापक सामरिक भागीदारी वृद्धींगत होईल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला आहे केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाची डिन अर्थात दस्तऐवज ओळख क्रमांक प्रणाली आजपासून सुरु होत आहे अर्थमंत्री निर्मल सीतारामन यांच्या निर्देशानुसार अप्रत्यक्ष कर प्रशासनातली ही क्रांतीकारक प्रणाली तयार केलेली आहे आता केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाशी कोणत्याही व्यवहाराकरता दस्तऐवज ओळखक्रमांक द्यावा लागेल बंगालच्या उपसागरात बुलबुल चक्रीवादळ तीव्र होणार असून पश्चिम बंगाल आणि ओदिशाच्या काही भागात मुसळधार पाऊस सुरु आहे हे वादळ उद्या उत्तरेकडे सरकण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे या दरम्यान मच्छिमारांनी मासेमारी करु नये तसंच लोकांनी घराबाहेर पडू नये असं हवामान विभागानं म्हटलं आहे ओदिशा आणि पश्चिम बंगालचं या वादळामुळे नुकसान झालं आहे बुलबुल मुळे उत्तरेकडील सागरी किना यावरील जिल्ह्यांमधे तसंच ओदिशाच्या पुरी केंद्रपाडा आणि जगतसिंगपूर इं हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे जिल्हाप्रशासनानं दोन दिवस शाळा आणि अंगणवाडी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत पुरी गंजम आणि जाजपुर जिल्ह्यात आज आणि उद्या वावटळीची शक्यता आहे नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठकीत प्रधानमंत्र्यांचे मुख्य सचिव पी

मिश्रा यांनी राज्यांना केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आधासन दिलं आहे रशियाच्या दौ यावर असलेले संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काल सेंट पीटर्सबर्ग धिं शहीद स्मारकाला भेट देऊन दुस या जागतिक युद्धात प्राण गमावलेल्या जवानांना आणि नागरिकांना आदरांजली वाहिली तसंच मॉस्को शिं झालेल्या लष्कर आणि लष्करी तंत्रज्ञान सहकार्य संदर्भातल्या भारत रशिया आतरसरकार आयोग परिषदेत सहभाग घेतला या परिषदेला रशियाचे संरक्षणमंत्री जनरल सर्जी शोईगू उपस्थित होते दोन्ही राष्ट्रांमधल्या लष्करी सहकार्याबद्दल राजनाथ सिंह यांनी रशियाचे उपप्रधानमंत्री युरी बोरिसोव यांच्याशीही चर्चा केली लडाखचा सर्वांगिण विकास करणं हे भाजपाचं प्रमुख उद्दिष्ट आहे असं भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी सांगितलं लेह श्व उभारलेल्या भाजपा कार्यालयाचं उद्वाटन काल त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा बहाल करुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जनतेचं स्वप्न पूर्ण केलं आहे असं ते म्हणाले

जागतिक आणि देशांतर्गत समग्र आर्थिक स्थिती वित्तीय स्थैर्य तसंच बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या आणि पतमानांकन संस्थांशी संबंधित मुद्यांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला याशिवाय आर्थिक क्षेत्राशी निगडीत सायबर सुरक्षेविषयीही या परिषदेत चर्चा करण्यात आली राजकोट धिं काल झालेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात कर्णधार रोहीत शर्माच्या घणघाती फलंदाजीमुळे भारतानं बांगलादेशावर आठ गडी राखून विजय मिळवला

तोच सामनावीर ठरला चीनच्या फुझौ धिं सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना आज चीनच्या ली जुन हुई आणि लियु यु चेन यांच्याशी होणार आहे

नवी दिल्ली क्रें गुरु नानक देवजी की जनमसखी या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं आहे

नागा बंडखोरांबरोबर लवकरच होऊ घातलेल्या सहमती करारामुळे आसामच्या नागरिकांच्या हिताला कोणतीही बाधा येणार नाही असं केंद्रीय गृहमंत्री अभित शहा यांनी म्हटलं आहे